ते काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते

केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आपत्कालीन स्थिती उझवलीच तर त्यासाठी औषधांचा पुरेसा साठीही उपलब्ध आहे

ब्रिटनचे अर्थमंत्री म्हणून भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनाक यांची नियुक्ती झाली आहे सुनाक हे िकोसीसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत सुनाक हे पाकिस्तानच्या साजीद जावीद यांची जागा घेतील भारतीय वंशाचे दुसरे खासदार अलोक शर्मा यांची ब्रिटनच्या मंत्रिमंडळात उद्योग सचिव म्हणून नेमणूक झाली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ्ञाणवर हल्ला करण्यापासून रोखण्याचा ठराव काल रात्री अमेरिकी सिनेटनं मंजूर केला ्ञाणवर हल्ला करण्यासाठी प्रतिनिधी गृहाची संमती ट्रम्प यांनी घ्यावी असं या ठरावात म्हटलं आहे

झाडे लावा ती जगवा तरच भविष्य आहे असं मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलं आहे बीड तालुक्यातल्या पालवण िं सह्याद्री देवराई प्रकल्पावर काल पहिल्या वृक्ष संमेलनाचं उद्वाटन झालं या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या वडाच्या झाडाचं मनोगत व्यक्त करताना शिंदे बोलत होते

या संमेलनात दुर्मिळ वनस्पती गवताळ परिसंस्था अशा विविध विषयांवर तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्यानं होत असून आज या संमलेनाचा समारोप होणार आहे राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्यासह परिवहन मंत्री परिवहन सचिव तसंच अर्थमंत्री आणि अर्थ सचिवांची संयुक्त बैठक येत्या आठ दिवसात मुंबईत घ्यावी अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे